काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक देशातल्या अल्पसंख्याक समुदायाच्या विरोधात नाही असं नमूद केलं विधेयकातल्या तरतुदींवर चर्चा करताना प्रत्येकाच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं मात्र काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या विधेयकातल्या मुद्यांवर आक्षेप घेत विधेयकाला विरोध कायम ठेवला या सुधारणा विधेयकात अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि खिश्चन समाजातल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे मात्र यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याचं सांगत काँग्रेससह इतर पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणी दोन्ही सदस्यांनी संबंधित मंत्र्यांची क्षमा मागावी अशी मागणी केली केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी या मागणीला समर्थन दिलं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबंधित सदस्याला सुयोग्य वर्तनाची समज देऊन या प्रकरणाला पूर्णविराम दिला

ही घटना अत्यंत दुःखद असल्याची भावना सभापती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली संबंधित इमारतीत सुरक्षा मानकांच्या त्र्टींबाबत चिंता व्यक्त केली सदनानं दोन मिनिटं मौन पाळून मृतांना आदरांजली अर्पण केली हैदराबाद पोलिस चकमक प्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे या प्रकरणी परवा बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल हैदराबाद इथं सामुहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली एका विशेष पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास करावा असं या याचिकेत म्हटलं आहे

राज्यात चार डिसेंबर पासून या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली

केंद्र सरकार प्रस्क्रत आयसीटी योजना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत आठ हजार संगणक निदेशक यांच्या समायोजनाचा शासन निर्णय तात्काळ करावा संच मान्यतेमध्ये सी आय संगणक मार्गदर्शक पदास मान्यता द्यावी शाळेतल्या ऑनलाईन कामासाठी प्रशिक्षक संगणक तज्ज्ञांची निय्क्ती करावी यासह अन्य मागण्याचं निवेदन विभागीय आयुक्तांना देणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं